माजी केंद्रीय अर्थमंत्री पी

सीरियामधे कुर्दिश बंडखोरांशी वाटाघाटींची शक्यता तुर्कस्तानने फेटाळली

सुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाचाऑस्ट्रेलियावर पाच एक असा दणदणीत विजय अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद वाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज सुनावणी पूर्ण केली असून आपला निर्णय राखून ठेवला आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठानं चाळीस दिवस चाललेल्या या खटल्याचं कामकाज आज पूर्ण झाल्याची घोषणा केली या घटना पीठात न्यायमूर्ती एस ए बोबडे धनंजय चंद्रचूड अशोक भूषण आणि एस ए नझीर यांचाही समावेश आहे यासंदर्भातले आपापसातले मतभेद मिटवून किंवा आपलं म्हणणं लेखी स्वरूपात मांडण्यासाठी न्यायालयानं या खटल्यातल्या पक्षकारांना तीन दिवसांची मुदतही दिली महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला शेवटचे पाच दिवस शिल्लक असताना प्रचारानं वेग पकडला असून वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे केंद्र आणि राज्य सरकारनं केलेल्या विविध कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी तसंच उद्गवलेल्या वादांबाबत खुलासे करण्यासाठी भाजपाचे प्रमुख नेते ठिकठिकाणी प्रचार सभा आणि पत्रकार परिषदाही घेत आहेत

ते आज महाराष्ट्रात अकोला इथं निवडणूक प्रचारसभेत बोलत होते काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस या भ्रष्ट आघाडीनं महाराष्ट्राला मागं नेलं असा आरोप त्यांनी केला हैदराबाद जयपुर रेल्वे मार्गाचा मोठा भाग रुंद करण्याचं काम पूर्ण झाल्यावर अकोला शहर देशाच्या दक्षिण भागाशी जोडला जाईल आणि त्यामुळे कापूस उत्पादनाचा व्यापार सुलभ होईल असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं

पेण पनवेल बेलापूर ऐरोली डोंबिवली इथल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या महाजनादेश संकल्प सभेत ते आज बोलत होते देशातल्या परदेशी गुंतवणुकीत आणि पर्यायानं त्यामुळे होणाऱ्या प्रगतीत महाराष्ट्राचं योगदान महत्वाचं राहिलं आहे असं ते म्हणाले निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मतं मिळवण्यासाठी राजकीय पक्ष अवलंबत असलेल्या विविध प्रकारांविषयी उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी चिंता व्यक्त केली आहे याचे दुष्परिणाम विकासासाठीच्या खर्चावर होतो असंही ते म्हणाले ते आज नवी दिल्ली इथं बंगळुरूच्या कायद्याच्या विद्यार्थ्यांशी बोलत होते लोकशाही बळकट करणं हे लोकांच्या हातात असून मतदान करणं हा अधिकारच नव्हे तर ती एक जबाबदारीही आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका एकाच वेळी घ्यायलाही त्यांनी अनुकुलता दर्शवली मध्यप्रदेशच्या विधानसभेतले विरोधी पक्षनेते गोपाळ भार्गव यांनी निवडणूक प्रचार सभेत यापुढे कोणतंही वादग्रस्त विधान न करण्याची ताकीद निवडणूक आयोगानं दिली आहे झाबुआ इथल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत भार्गव यांनी भाजपाचा उमेदवार भारताचा प्रतिनिधी आहे तर काँग्रेसचा उमेदवार पाकिस्तानचा प्रतिनिधी असल्याचं वक्तव्य केलं होतं यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचं निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात म्हटलं आहे

प महाविद्यालयाच्या क्रिडांगणावरची झाडं तोडल्यावर विरोधक आणि पर्यावरण प्रेमींनी सरकारवर टीका केली होती त्याबद्दल त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले सभांसाठी झाडं तोडण्यासारख्या गोष्टी या आधीच्या प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीतही झाल्या असून आम्ही मात्र त्याची भरपाई म्हणून वृक्षारोपण करतो असं सांगत केंद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यातल्या सभेसाठी झाडं तोडायच्या घटनेचं यावेळी समर्थन केलं पीएमसी म्हणजेच पंजाब महाराष्ट्र सहकारी बैंकेचं प्रकरण हे राष्ट्रवादीचं पाप असल्याचंही ते म्हणाले जलसंधारणाची कामं जिथे अडली आहेत त्या पाच जिल्ह्यातच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या भाजपाच्या मागणीचं केंद्रीय विधी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी समर्थन केलं असून सावरकरांसारख्या राष्ट्रभक्तांना हा पुरस्कार द्यायला विरोध करणाऱ्या काँप्रेस वर टीकेचा भडीमार केला आहे असे सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार फक्त स्वतःच्या कुटुंबातल्या सदस्यांना देण्यात काँग्रेसनं धन्यता मानली असा आरोप त्यांनी आज नागपुरात वार्ताहरांशी बोलताना केला

याप्रकरणी सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात चिदंबरम सध्या तिहार तुरुंगात आहेत आपल्या तीन सदस्यांच्या पथकानं चिदंबरम यांची सुमारे दोन तास चौकशी करुन नंतर त्यांना अटक केल्याची माहिती इडीनं आज न्यायालयाला दिली त्यानंतर विशेष न्यायमूर्ती अजय कुमार कुहार यांनी चिदंबरम यांना उद्या दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर करण्याचे आदेश तिहार कारागृह प्रशासनाला दिले जम्मू कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या बिजबेहरा भागात सुरक्षा दलांनी काल रात्री झालेल्या चकमकीत हिजबूल मुजाहिदिनच्या तीन अतिरेक्यांना ठार केलं पोलीस महानिरिक्षक दिलबाग सिंग यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली या तीन अतिरेक्यांची ओळख पटली असून त्यांची नावं नासीर चद्रू आणि जावेद अहमद अशी असून तीसऱ्या अतिरेक्याची ओळख पटलेली नाही

त्या काल कोलंबिया विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शाळेत भारतीय अर्थव्यवस्थे समोरील आव्हानं आणि संधी या विषयावर व्याख्यान देतांना बोलत होत्या जम्मू कश्मीरमधे पुलवामा जिल्ह्यात संशयीत दहशतवाद्यांनी आज एका परप्रांतीय मजुराची हत्या केली दहशतवाद्यांकडून शोपिया जिल्ह्यात एका राजस्थानी ट्रक चालकाची हत्या झाल्यानंतर दोनच दिवसात ही घटना घडली आहे हा वीट मजूर छत्तीसगडमधला असून पुलवामातल्या काकापोरा रेल्वेस्थानकाजवळ नेहमा इथं त्याची हत्या झाली अशी माहिती त्यांनी दिली हल्लेखोरांचा शोध सुरु आहे भारतात पंजाबमधल्या गुरुदासपूर इथला डेरा बाबा नानक हा गुरुद्वारा आणि पाकिस्तानात दरबार साहिब हे गुरुनानकदेव यांचं जन्मस्थान यांना जोडणा या करतारपुर कॉरिडॉर या मार्गिकेचा पंजाबमधला टप्पा पुढल्या महिन्यापर्यंत तयार होण्याची शक्यता आहे

या उद्घाटन सोहळ्याची तयारी सध्या जोरात सुरु आहे ग्रामीण आणि आदिवासी भागातल्या लोकांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार पुरवण्याला प्राधान्य असायला हवं असं केंद्रीय सूक्ष्म लघु आणि माध्यम उद्योग मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटलं आहे

जागतिक अन्न दिनानिमित्त आज केंद्रिय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी अन्न सुरक्षा मित्र योजनेचा आरंभ केला योग्य खा आणि स्वस्थ राहा या उपक्रमाला योग्य नियोजन आणि अमंलबजावणीमुळे चांगलं यश मिळालं असल्याचं त्यांनी यावेळी नवी दिल्लीत बोलतांना सांगितलं

सीरियामधल्या कुर्दिश बंडखोर दहशतवाद्यांशी कुठल्याही प्रकारची चर्चा करण्याचा पर्याय तुर्कीचे अध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगन यांनी फेटाळली आहे शस्त्र खाली ठेवून शरणागती पत्करण्याचा एकमेव पर्याय या दहशतवाद्यांसमोर शिल्लक आहे असं त्यांनी ठासून सांगितलं उत्तर सीरियामधे गेला आठवडाभर तुर्कीकडून सुरु असलेली लष्करी कारवाई थांबवावी अशी अमेरिकेसह इतर देशांनी केलेली मागणीही त्यांनी धुडकावून लावली सीरियाला लागून असलेल्या तुर्कीच्या सीमाभागातून कुर्दिश बंडखोरांना हुसकावून तसंच सीरियातल्या निर्वासितांचं सुरक्षित पुनर्वसन करुन उत्तर सीरियात सुरक्षित प्रदेश निर्माण करण्यासाठी ही कारवाई सुरु केल्याचा दावा तुर्कीनं केला आहे मुंबईचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल यानं आज स्थानिक क्रिकेटमधे एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकवून अशी कामगिरी करणारा जगातला सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरण्याचा मान मिळवत इतिहास रचला

स्थानिक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत द्विशतक ठोकणारा यशस्वी नववा भारतीय फलंदाज ठरला आहे